शहराच्या विविध भागातून ठिकठिकाणी अडकलेल्या स्मारे सोळाशे जणांची स्टका करण्यात आली आहे

सोलापूर रस्त्यावरही अनेक ठिकाणी प्राचं पाणी शिरलं असून जीव वाचवण्यासाठी घरांच्या छपरावर आणि झाडांवर चढलेल्यांची स्खरुप स्टका लष्कराच्या जवानांनी केली सिंहगडरस्ता धनकवडी बालाजीनगर आंबेगाव सहकारनगर पर्वती कोल्हेवाडी आणि कर्कटवाडी इथं पाणी साचलं होतं असं अग्निशमन दल सूत्रांनी सांगितलं सावधगिरीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपती निवारण दलाचं एक पथक बारामती इथं पोहोचलं आहे संततधार पावसाम्ळे प्णे शहर हवेली प्रंदर भोर बारामती ताल्क्यातल्या शाळा आणि महाविद्यालयं आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना आज सुट्टी देण्यात आली दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनांबददल ट्विटरवरून दुःख व्यक्त केलं आहे सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे प्णे आणि बारामतीत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची प्रत्येकी दोन पथकं पाठवण्यात आली आहेत असं त्यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून अग्रणी येरळा नांदणी नदयांना पूर आला आहे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं कृष्णेची पातळीही वाढली असून नदी काठावरच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे

नदी काठच्या रहिवाशांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे ब्लडाणा जिल्ह्यात चिखली ताल्क्यात मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस बरसला त्याम्ळे पैनगंगा नदीत मोठा पूर आला

अमरावती जिल्ह्यात यावर्षी पावसानं दमदार हजेरी लावली असल्यानं जिल्ह्यातील सर्वात मोठा जलप्रकल्प असलेला अप्पर वर्धा प्रकल्प शंभर टक्के पाण्यानं भरला आहे

त्यामुळे नदी काठावरच्या नागरिकांनी सतर्क रहावं असा इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे ध्ळे शहरासह जिल्ह्यात प्न्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे जिल्ह्यातील साक्री शिरपूर शिंदखेडा ताल्क्यातील अनेक गावांमध्ये पाऊस कोसळला जालना जिल्ह्यातल्या भोकरदन ताल्क्यातल्या तडेगाव इथल्या पूर्णा नदीपात्रात दोन तरुण वाहन गेल्याची आज द्पारी घडली वाशिम जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे या वर्षी परतीचा पाऊस चांगलाच होत असल्याने सोयाबीनची काढणी लांबणार आहे परभणीतही पावसामुळे रस्त्यांचा चिखल झाला असून जा ये करायला गैरसोय होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राजधानी म्ंबईत आज संध्याकाळपासून प्न्हा पाऊस बरसत आहे अरबी समुद्रात घोंगावणा या हिक्का वादळाचा परिणाम सिंधुद्ग किनारपट्टीवर दिसून येत आहे अनेक ठिकाणी म्सळधार पाऊस कोसळत आहे भारतानं कायम शांतीपूर्ण मार्गावर वाटचाल केली आहे दहशतवादाला प्रोत्साहन देत आपल्याला त्रास देणा या शेजारी देशावरदेखील भारतानं हल्ला केलेला नाही असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र यांनी सांगितलं ते आज मुंबईत यशवंतराव केळकर व्याख्यानवेळेत बोलत होते गरिबी भुक जातियवाद यापासून मुक्त नवभारताचं निर्माण करण्यात युवकांनी एक आव्हान समजून सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं देशातल्या ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षणासाठी सर्वांनी योगदान दयावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम

ते आज पुण्यात पुण्यभूषण प्रस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते जून्या कलाकृती आणि वारशांचं जतन करणं ही केवळ सरकारची जबाबदारी नव्हे तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले इतिहासातल्या उल्लेखनीय प्णेकरांच्या कर्तव्वाला उपराष्ट्रपतींनी उजाळा दिला यावेळी प्रसिद्ध प्रातत्व आणि इतिहासतज्ञ डॉ

बी देगलूरकर यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पृण्यभूषण प्रस्कार प्रदान करण्यात आला प्रातत्वशास्त्र क्षेत्रातल्या त्यांच्या अतूलनीय योगदानासाठी त्यांना गौरवण्यात आलं

या संकेतस्थळावरुन याचं प्रसारण होईल

या तारखेपर्यंत नवमतदारांची नोंदणी सुरू राहणार असून नाव नोंदणी करण्याची ही शेवटची संधी आहे नागरिकांमध्ये मतदानासंदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने स्वीप जनजाग़ती मोहीम हाती घेतली आहे राज्यातल्या जिल्ह्या जिल्ह्यांमधे याबाबत बैठका घेऊन प्रशासन कामाला चालना देत आहे आचारसंहिता पालनाच्या दृष्टीनंही ठिकठिकाणी पोस्टर्स हटवणे तपासणी करणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत त्यांची माहिती आमच्या वार्ताहरांनी दिली आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिका यांनी विदयार्थ्यांमार्फत घराघरांमध्ये मतदानाचा संदेश पोहचवावा यासाठी निबंध स्पर्धा विदयार्थ्यामार्फत पालकांना पत्रे पाठविणे असे उपक्रम राबवावे एक्सेसेबल निवडणूक हे निवडणूक आयोगाचे घोषवाक्य आहे त्यासाठी दिव्यांग मतदारांपर्यंत पोहचणे त्यांची नोंदणी करणे मतदानासाठी त्यांना प्रवृत करणे यासाठी त्यांना सर्व सोयीस्विधा प्रविणे त्यांच्या ने आण करण्याची व्यवस्था करणे आदींबाबत निवडणूक आयोग अतिशय गंभीर आहे आगामी विधानसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत

कांदयाची उपलब्धता जाणून घेण्याच्या दृष्टीनं शेतकरी व्यापारी आणि वाहत्रकदारांशी चर्चा करण्याकरता केंद्रसरकारचं पथक राज्यात येणार आहे केंद्रीय अन्न आणि ग्राहकमंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरवर ही माहिती दिली पंजाब आणि महराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना आपल्या खात्यातून दहा हजार रुपये काढण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेनं आज दिली आधी ही रक्कम एक हजार रुपये इतकी होती मात्र या बँकेवर लावलेले इतर निर्बंध तसेच राहतील असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे उत्तर महाराष्ट्रातल्या ध्ळे नंदूरबार नाशिक जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाची शक्यता क्लाबा वेधशाळेनं वर्तवली आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे